पक्षाचतित्ताक्रिंगन भूजबळ यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारम्रिख्यमंत्री दक्षि फडणवीस हक्रियानं लहान आहता त्यातच तक्रिपघातानं मुख्यमंत्री झालक्रिहित त्यांनी जपून टीका करावीअसा सल्ला पवार यांनी यावर्षी दिला कोपरगाव इथंही शरद पवार यांची सभा झाली यावर्षी पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका कली नाशिक इथं काल शिवसद्धी अध्यक्ष उद्धव ठाकर विंची सभा झाली सैनिकांच्या शौर्याचं राजकारण आपण करणार नाही मात्र विरोधकांनी किमान सैनिकांच्या शौर्याविषयी शंका घस्त नया असं आवाहन त्यांनी यावछी कले पालघर मतदार संघातल्या नालासोपारा इथं काल भारतीय जनता पक्षाचख्यिष्टीनेशिंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी विजय संकल्प सभा घस्तिी भाजपनं मागील पाच वर्षात दक्षिला पूर्ण जगात सहाव्या स्थानावर पोचवलं आहञ्ञाणि यात्रान्या काही वर्षात आपला दक्षातिसऱ्या स्थानावर असत्तीअसं राजनाथ सिंह यावछी म्हणालक्ष शिर्डी लोकसभा मतदार संघात भाजपाच्या नष्या पंकजा मुंड्यांनी नक्षसा इथं सभा घक्षसी आजही विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नस्विंच्या सभा होत आहसी भाजपा नस्विंच्याप्रभू यांच्या दोन सभा आज सुभाष भामरी यांच्या प्रचारासाठी धूळ िआणि माला स्टि झोडग िश्वे होणार आहत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातल िशँग्रस्ति उमिद्विर एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारासाठी काँग्रस्क्रिउियहीनहीपी चिदंबरम आणि पृथ्वीराज चव्हाण माट्गा इथं सभा घघीर आहक्तितर शिवसहििउमद्वीर राहल शक्तिच्या प्रचारासाठी भाजपाच्या ज्यहिनेखा निर्मला सीतारामन यांची जाहीर सभा शीव कोळीवाङ्यात रात्री होत आह उपष्ट्रवादी काँग्रस्क्रि अध्यक्ष शरद पवार यांची प्रचारसभा तळप्रिव दाभाडक्थं होत आहा मुख्यमंत्री दक्षेत्रे फडणवीस यांच्या आज नंदूरबार मधीशिरपूर आणि पिंपळनर द्वेथं तर भिवंडीत कामतघर आणि कल्याणमध्रिंबिवली इथं अशा चार विजय संकल्प सभा आहेती ईशान्य मुंबईत भाजपाचक्रिनोज कोटक यांच्या प्रचारासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडा िहनिर्माण मंत्री प्रकाश महिता आणि सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळ यांची सभा घाटकोपर पूर्वमध्यक्रिय सायंकाळी होत आह शिवसम्री अध्यक्ष उद्धव ठाकरव्राकणच्या बाजार समितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी तर सांगवीमध्यश्रीरंग बारणश्रींच्या प्रचारासाठी सभा घश्रील

वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा मूर्तिजापूर मार्गावर खड्डी या गावाजवळ काल कंटक्रि आणि अल्टो कारच्या टकरीत दोघांचा मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच कारंजा शहरातील सर्वधर्म आपत्कालीन पथक तसद्यकारंजा ग्रामीण पोलिसानी मदतकार्य कलि